सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं आज एकमतानं हा निर्णय दिला

गोवर आणि रूबेला आजार मुक्त भारतासाठी संपूर्ण देशभरात गोवर आणि रूबेला लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे राज्यात येत्या चौदा नोव्हेंबरपासून या रोगांच्या लसीकरणाची मोहीम सुरू होणार असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी केलं आहे मराठवाड्यात सगळ्या खासगी शासकीय महानगरपालिका जिल्हा परिषद शाळा अंगणवाङ्यांसह संपूर्ण ठिकाणी लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवावी अशा सूचना त्यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या अर्थव्यवस्थेच्या बाहेर असलेल्यांनाही त्यात समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारनं जन धन योजनेच्या अटी आणि शर्ती आणखी शिथिल करायचं ठरवलं आहे काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

नव्या रुपे कार्ड धारकांना अपघाती विमा सुरक्षा कवच एक लाखावरुन दोन लाख रुपये केलं आहे

त्यातल्या साडेसात कोटी खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण होत असल्याचं त्यांनी सांगितलं

आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून आपल्या राजकीय हितशत्रूंनी हा वाद निर्माण केला त्यामुळे माता भगिनींची मतं दुखावली मात्र सर्व माता भगिनींबद्दल आदर व्यक्त करत माफी मागत असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे प्रवाशांची सुरक्षिता आणि गैरप्रकारांना आळा या हेतूनं लातूर शहरातील सर्व परवानाधारक ऑटो रिक्षांना दर्शनी भागात क्यूआर कोड क्विक रिस्पॉन्स कोड बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे या कोडमुळे पोलिसांबरोबरच प्रवाशांनाही संबंधित वाहनाची आणि वाहनचालकाचीही पूर्ण माहिती मिळणे सोपं होणार आहे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ऑटोरिक्षाना कोड बसविण्याच्या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आली

अपघातामुळं मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली खोपोलीत झालेल्या अन्य एका अपघातात कंटेनरला ट्रकनं धडक दिल्याने खोपोली शहरातील वाहतूक विस्कळीत झाली अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात जपानच्या की निशीकोरी यानं तर महिला एकेरीगटात अमेरिकेच्या मर्डिसन कीज हिनं आज उपांत्य फेरी गाठली

नोवाक जोकोविच आणि जॉन मिलमन यांच्यात उपात्यपूर्व सामना सुरू आहे

उपांत्यपूर्व फेरीत तीचा सामना जपानच्या नावोमी ओसाका हिच्याशी होईल पुरुष एकेरीत राफेल नदाल आणि युआन मार्टिन डेल पोत्रो यांनी तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि सेवास्नोवा यांनी यापूर्वीच उपांत्यफेरी गाठली आहे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अमोल काळे याला आज पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे काळे हा अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ

त्यामुळे सीबीआयनं काल अमोल काळे याचा बंगळूर शिल्या तुरुंगातून ताबा घेतला